मतदान केंद्रांवर पिण्याचं पाणी दिव्यांगांसाठी रॅम्प यांच्यासह पुरधी प्रमाणात मूलभूत सुविधा उपलब्ध कव्विग आहती असं त्यांनी सांगितलं

यामधे लखीमपुर तेजपूर कालीयाबोर दिब्रगढ आणि जोरहाट या मतदार संघांचा समावेश आहेत

मतदान शांततेत पार पडावं यासाठी आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था केली आहे विकास आणि आधुनिक पायाभूत सुविधा या दोन प्रगतीच्या गुरु किल्ल्या असून भाजपा यावरच भर देत आहे असं भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल गोव्यात बांबोलीम धिल्या प्रचार सभेत बोलताना सांगितलं कराचा बोजा कमी करुन मध्यम वर्गाची मदत केली असल्याचं ही त्यांनी सांगितलं

मात्र सरकारनं न्यायालयाला आणि याविकाकर्त्यांना दक्षील पुरधी माहिती दिली असल्याचं त्यांनी स्पष्ट कलि

उत्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहु हे त्यांचे प्रतिदूंनी माजी सैन्यप्रमुख बेनी गेंट्स यांना नमवत दुस यांदा निवडणूक जिंकण्याच्या मार्गवर आहेत चुरशीच्या संसदीय निवडणूकात गेंट्स यांनी नेतन्याहू यांच्या विरुद्ध आपली हार मान्य केली आहे आम्ही सगळे लोकशाही विचाराचे असून देशाच्या जनतेचा निर्णय मान्य करत आहोत असं गेंट्स यांनी पत्रकारांना सांगितलं

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संसदीय निवडणूकीत विजयाकडे वाटचाल करण्यारे उंत्रायली नेते बेंजामिन नेतन्याहू यांचं अभिनंदन केलं आहे नेतन्याहु हे भारताचे मित्र असून भारत त्यांच्या बरोबर काम करुन दोन्ही देशातील भागीदारी उच्च पदी नेण्याच्या अपेक्षेत आहे असं मोदी यांनी ट्विटवरुन सांगितलं आहे नेपाळनं माउंट एव्हरेस्टच्या उंचीची पुर्नमोजणी करण्यासाठी विशेष तज्ञ पाठवले आहेत नेपाळचे प्रधानमंत्री के

मुख्य सर्वेक्षण अधिकारी खीम लाल गौतम सर्वेक्षण अधिकारी राबीन कार्की हे माउंट एव्हरेस्टची चढाई करतील शिखरावर पोचल्यानंतर ग्लोबल नॅव्हीगेशन सॅटेला डे पद्धतीचा वापर करुन ते उंचीची मोजमापं त्यांच्या बेस कॅम्पवर असलेल्या दोन सहका यांना पाठवतील

हे प्रसुतीगृह सरकारनं भारताच्या छोटे विकास प्रकल्प योजने अंतर्गत बांधलं आहे भारताचे नेपाळ मधले राजदुत मनजीव सिंग पुरी यांनी काल नेपाळमधल्या सिराहा धिं चंद्र नारायण यादव स्मारक प्रसुतीगृहाचं उद्घाटनं केलं

हे व्याज दर रेल्वे सुरक्षा दल कर्मचारी यांच्यासह केंद्र सरकारच्या सर्व कर्मचा यांना लागू असतील असं आर्थिक व्यवहार विभागानं सांगितलं आहे

व्यापारांनी त्यांना जी एस टी

एस टी

एस

तस्मू दर्सि पक्षाचखिसदार जयदर्ध भाला यांच्या संकुलांमध्य क्रीणत्याही प्रकारच छिपटिकल निसल्याचं प्राप्तिकर विभागानं स्पष्ट कलि आहा पिजयवाडा इथं कॉस्ट अकाउंटंट गुरप्पा नायडू यांच्या संकुलावर छापटिकलहित असं सीबीडीटीनं एका निवडित सांगितलं नायडू यांच्या चौकशीत तक्रिासदार जयदक्षियांच्यासाठी लखीपरीक्षणाचं काम करत असल्याचं आढळलं